देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले देशानं या दिवसाची खूप वाट पाहिली भारतात ही लस निर्माण झाल्याबाद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आभार मानले कोविड लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असून लस घेतल्यानंतरही कोविड प्रतिबंधाचे नियम पाळावे लागतील असं त्यांनी नमूद केलं दवाई भी कडाई भी असा नारा पंतप्रधानांनी यावेळी दिला नागरीकांनी लसीसंदर्भातल्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं हे सर्वात मोठं लसीकरण अभियान भारताचं सामर्थ्य दर्शवतं असं पंतप्रधानांनी नमूद केलं जगातल्या या सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेत देशातल्या तीन हजार सहा ठिकाणी एकाचवेळी लसीकरणाला सुरुवात झाली आज पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर जवळपास शंभर जणांना लस दिली जाणार आहे

आपण आज क्रांतिकारी पाऊल टाकत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

पद्मजा सराफ यांना कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस पालकमंत्री राजेश टोपे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला राज्यातल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी यावेळी केलं औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहीमेस पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली बालरोग तज्ञ डॉ राजेंद्र वैद्य यांनी प्रथम लस घेतली औरंगाबाद शहरात पाच केंद्रांवर कोविड लसीकरण करण्यात येत आहे

हिंगोली जिल्हयात कळमन्री उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आनंद मेने यांनी पहिली लस घेतली बीड इथं आय एम आय चे बीड जिल्हा अध्यक्ष डॉ अनुराग पांगरीकर यांना पहिली लस देऊन या लसीकरणाची सुरूवात करण्यात आली परभणी लातूर उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यातही लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली

राज्याचं शालेय शिक्षणाचं व्हिजन तयार करत असताना विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर अधिक लक्ष देण्यात यावं आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

यावेळी लागलेल्या आगीत कामावरील दोन वाहने जळाली पण कोणतीही जीवित हानी झाली नाही

या मोहिमेअंतर्गत माहर गड इथल्या मातृतीर्थ भान्तीर्थ काशीकृंड ऋणमोचन आदि चार कृंड जलाशयातल्या पाण्याचं ऑक्सिजनचं प्रमाण काल तपासण्यात आलं

टी नटराजन शार्द्रल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला